मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

देशातली कोरोनास्थिती हाताळण्यासाठी मनृष्यबळाच्या वाढत्या गरजेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला आढावा बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय मन्ष्यबळ वाढवण्यासाठी हे निर्णय महत्वाचे आहेत आजच्या बैठकीत नीट पदव्यत्तर परीक्षा किमान चार महिने पृढं ढकलायचा निर्णय झाला त्याम्ळे कोविडच्या कामासाठी पात्र डॉक्टरांची उपलब्धता स्निश्चित होईल

वैद्यकीय प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोविड व्यवस्थापनाच्या कामात तैनात करायला परवानगी द्यायचा निर्णयही या बैठकीत झाला एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांचा उपयोग टेली कन्सलटेशन आणि सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांच्या देखभालीसाठी करता येईल पदव्य्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उपयोग सुरुच राहिल बीएससी तसंच जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी नर्स यांचा उपयोग कोविड रुग्णांच्या स्श्रषेसाठी वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांच्या मार्गदर्शनाखाली करायचा निर्णयही या बैठकीत झाला कोविड व्यवस्थापनाच्या कामात किमान शंभर दिवस सेवा झाल्यानंतर अशा व्यक्तींना याप्ढच्या नियमित सरकारी भरतीत प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाला कोविडसंबंधित कामात सहभागी होऊ इच्छिणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांचं योग्यप्रकारे लसीकरण केलं जाईल तसंच त्यांना सरकारच्या विमा योजनेचं कवच मिळेल अशा सर्व व्यावसायिकांना शंभर दिवसांच्या सेवेनंतर प्रधानमंत्र्यांचा प्रतिष्ठित असा कोविड राष्ट्रीय सेवा सन्मान दिला जाईल कोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी मन्ष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं या उपाययोजनांचा विचार करावा अशी विनंती सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली असल्याचं यासंबंधीच्या वृतात म्हटलं आहे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसंच धरक्लासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले

उर्वरित धरकलांचं काम ग्णवतापूर्ण आणि जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत असं म्श्रीफ यांनी सांगितलं स्नावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडली जाणारी तोंडी मतं वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली कोरोना विषाणूची द्रसरी लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घ्यायाला परवानगी दिली त्यामुळे दुसऱ्या लाटेला एकटा निवडणुक आयोग जबाबदार असल्याचं सांगत खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं न्यायालयाचं मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं ख्नाचा गून्हा दाखल करण्याच्या विधानाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखण्याची विनंती केली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानंउच्च न्यायालयं लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ असून त्यांचं मनोबल कमी करु शकत नाही असं सांगितलं आणि फक्त टिप्पणीच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली राज्यात कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादर्भाव आणि लसीकरणामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रक्तदान करण्याचं आवाहन सरकारनं नागरिकांना केलं होतं

हा रक्तसाठा महिनाभर प्रवणार असल्याचं राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉक्टर अरुण थोरात यांनी सांगितलं कोरोना आपती निवारणाच्या कामात खारीचा वाटा उचलत राज्य सरकारी चत्र्श्रेणी कर्मचाऱ्यांनी चालू महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसीठी जमा केलं आहे त्याशिवाय सेवानिवृत चतृर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनीही त्यांचं मे महिन्यातलं एक दिवसाचं निवृतीवेतन म्ख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात राज्य सरकारी चत्र्थश्रेणी कर्मचारी संघटनेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव इत्यादींना पाठवलं असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर शहरात सरकारी आणि खाजगी रुग्णालयांच्या रूग्णवाहिका कमी पडत आहेत रूग्णवहिका सहज उपलब्ध होत नसल्यानं कमी अंतरासाठीसाठीही कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे

या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सिव्हिल लाईन नागप्र इथं महापौर दयाशंकर तिवारी यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं कोरोनाला आळा घालण्यासाठी वेळीच चाचणी उपचार आणि लसीकरण करण्यासाठी नागरिकांना तयार करण्याचं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी माणिक ग्रसळ यांनी आशा कर्मचाऱ्यांना केलं आहे

देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मितीसाठी स्मारे दीड हजार संयंत्राच्या निर्मितीचं काम स्रु असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं ऑक्सिजनची उपलब्धता वाढावी यासाठी नायट्रोजन निर्मिती संयंत्र ऑक्सिजन निर्मिती संयंत्रात परावर्तीत करायचं काम स्रु आहे असं ते म्हणाले

सांगली जिल्ह्यात जत ताल्क्यामधल्या सनमडी इथल्या म्हैसाळ कालव्याचं पाणीपूजन आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झालं

पाटील यांनी या कालव्याची पाहणीही केली चाचणी घेतल्यानंतरच पाणी सोडावं अशी सूचना पाटील यांनी केली पंधरा दिवसाच्या बंद नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिका यांनी परवानगी दिल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथल्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे आज स्मारे दोन हजार क्विंटल आवक झाली या वेळी हळदीला सरासरी साडे सहा ते सात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला लवकरच खरीप हंगाम सुरू होत असल्यानं हळदीची आवक वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी पश्चिम रेल्वे सर्व स्विधा य्क्त एसी कोच तयार करत आहे

डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था असेल

राज्यात आज मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर कोकण आणि विदर्भाच्या त्रळक भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला